भाजपाकडून शिवसेनेला कोणताही ताजा प्रस्ताव आलेला नाही असं त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं आणि ज्यावर सहमती झाली होती ते पाळावं अशी शिवसेनेची अपेक्षा आहे नव्या प्रस्तावात वेळ घालवण्याची गरज नाही असं राऊत म्हणाले राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या शक्यतेबाबत विचारलं असता आम्ही त्याला जबाबदार नाही जे असा कट आखत आहेत ते जनादेशाचा अपमान करत आहेत असंही राऊत म्हणाले मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान भागिदारीबाबत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असा प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते भाजपानं हीच भूमिका आधी घेतली असती तर आतापर्यंत सरकार स्थापन झालं असतं असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे समान भागीदारीबाबत भाजपानं लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी त्यांनी केली सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल रात्री नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली दरम्यान भाजप आणि शिवसेना महायुतीला राज्यात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात यश आलं नाही तर राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाला पर्याय शोधणं भाग पडेल असं राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही जनता ते सहन करणार नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली पीक विम्यांच्या दाव्यांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी विमा कंपन्यांची बैठक घेण्याची सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली आहे

ित्वर देशांमधून कांद्याचा लवकर आणि सुरळीत पुरवठा व्हावा तसंच आयात प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार आहे